स सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने आघाडी सरकार सत्तेवर येईल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास

नोटाबंदीच्या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

भारतीय नौसेनेनं मध्यम अंतरावरून आकाशात मारा करण्याऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपला

प्रचार मोहिमेच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी प्रचार केला मध्य प्रदेशमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली

असं त्यांनी खरगोन प्रचारसभेत सांगितलं हिमाचल प्रदेशमधे सोलन शिल्या जनसभेला संबोधित करताना काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांवर नोटबंदीच्या मुद्यांवर टीकास्व सोडलं उत्तर प्रदेशमध्ये काँप्रेस सरविटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मिर्जापूर आणि कुशीनगर कें रोड शो केले गोरखपूरमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी बा कि रैली केली भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि पियुष गोयल यांनी वाराणसी क्विं प्रचार सभा घेतल्या आज उत्तर प्रदेशात मिर्झापूर क्रे समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलाच्या आघाडीनं एक संयुक प्रचार सभा घेतली भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षानी आतापर्यंत खोटी आब्बासनं दिली असून गरीब आणि दलितांवर अन्याय झाला असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केला वरिष्ठ आणि भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज पंजाबमधल्या होशियारपूर क्रि प्रचारसभा घेतली देशाचा विकास तसंच भ्रष्टाचारापासून मुक्ती ही मोदी सरकारची प्रमुख उद्दिष्ट आहेत

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्ध यांनी लांबी गावात एक प्रचारसभा घेतली

जगभरात भारता विषयी आदर वाढला असून जागतिक स्तरावर शक्ती केंद्र म्हणून तो उदयाला येत आहे असं ते म्हणाले ब याच काळा नंतर देशाच्या निवडणुकांमधे महागाई आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे न आल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं निवडणूका अतिशय सकारात्मक वातारणात होत असून आतापर्यंतच्या प्रचारात देशवासिंयानी दिलेल्या पाठिब्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली आहे असं भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आघाडी सरकार पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर येईल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांच्यावर केलेल्या विधानाबद्दल त्यांना क्षमा केली जावू शकत नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते

दिल्लीतल्या या मालमत्तेवर मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत जप्ती आणली असून त्यासाठी केंद्रीय अन्वेषण संस्थेनं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल केला होता ओमप्रकाश चौटाला अभय चौटाला आणि अजय चौटाला यांच्यावर ज्ञात मिळकतीच्या स्त्रोतांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता मिळवल्याचा आरोप असून त्यांच्यावर सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे

यामधे प्रज्ञा ठाकूर आणि पुरोहित सह सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय अजय राहिरकर सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुवैदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश असून यांना जामीन मिळालेला आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात न्यायालयानं यांच्यावर दहशतवादी कारवाया गुन्हे षडयंत्र आणि हत्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे जम्मू कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेला एक लष्करी जवान आज मरण पावला या चकमकीत दोन दहशतवादी आणि एक मदतनीस मारला गेला होता तर लष्कराचा एक जवान शहीद झाला होता पश्चिम बंगालमधल्या शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करायला मनाई करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयानं मागे घेतला आहे मात्र कुमार यांना कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम न्यायालयात जाता यावं यासाठी अटकेपासून संरक्षण करणारा आदेश आणखी सात दिवस वाढवला आहे

भारतीय नौसेनेन मध्यम अंतरावरून आकाशात मारा करण्याऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली या चाचणीमुळे हवाई युद्ध विरोधी क्षमतेत वाढ झाली आहे भारतीय नौसेना डी आर डी

या क्षेपणास्त्राची निर्मिती भारत डायनॅमिकस लिमिटेडने केली आहे अरुणाचल प्रदेशच्या शेतीतज्ञांनी फॉल आर्मी वर्म या नावाची पिकांवर पडणारी कीड शोधून काढली असून या किडीमुळे अत्यंत कमी वेळात उभ्या पिकांचा नाश होऊ शकतो असं निदर्शनास आणलं आहे या किडीचा प्रादुर्भाव भातशेती उस मका तसंच भाज्यांवर होऊ शकतो असं पुर्व सियांग जिल्ह्याततल्या वन आणि शेतकी महाविद्यालयाच्या पत्रकात म्हटलं आहे मेघालयातल्या शेतक यांच्या विकासासाठी राज्य सरकारनं शेतकरी सक्षमीकरण मंडळ स्थापण्याचा निर्णय घेतला आहे यासंबंधातल्या प्र प्रस्तावाला मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या कॅंबिनेट बैठकीने काल मंजूरी दिली यासंबंधीचा नि र्णय गेल्या वर्षीच्या शेतकरी परिषदेनं घेतला होता असं उपमुख्यमंत्री प्रेस्टन तिनसोंग यांनी वार्ताहरानां सांगितलं

दोन्ही देशात हिंसा पसरवणा या जिहादी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारतानं श्रीलंकेला पूर्ण पाठिंबा घोषित केला आहे भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त तरणजीत सिंग संधू यांनी कँडी क्वें बौद्ध भिक्षूं बरोबर झालेल्या एका बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली

या जिहादी विचारांच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत श्रीलंकेला आवश्यक ती सर्व मदत करेल असंही संधू यांनी सांगितलं आर्थिक कारवाई कृती दलाच्या चीनमधे गुंगझाऊ धिं झालेल्या आशियाई प्रशांत गटाच्या बैठकीत पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कारवाईच्या गंभीरतेवर अनेकानी प्रश्न चिन्ह उभं केलं पाकिस्तानचे अर्थ सचिव मोहम्मद युनास दागा यांच्या सह दहा जणांचं शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी झालं होतं भारताकडून सहभागी सदस्यांबरोबरीने अनेक विर सदस्यांनी प्रतिबंधित दहशतवादी गटांवर वर तसंच देशातर्गंत अस्थिरतेवर पाकिस्तान नियंत्रण अपयशी ठरल्याची टिका केली पाकिस्तान यासाठी प्रयत्न करत असून आर्थिक कारवाई कृती दलानं घालून दिलेल्या अटींची येत्या सप्टेंबर पर्यंत पुर्तता करु शकेल असा विश्वास पाकिस्तानाच्या शिष्टमंडळानं व्यक्त केला राष्ट्रपती रामनाथ कोंविद आणि उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी आज बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान बुद्धांनी दाखवलेल्या करूणा सदाचार आणि जागतिक सलोख्याच्या मार्गाचं अनुकरण करण्यास कटिबद्धता दर्शवण्याचं आवाहन नायडू यांनी जनतेला केलं आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनीही जनतेला बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहे बुद्ध पौर्णिमा आपल्याला भगवान बुद्धांचं उदात्त जीवन त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेल्या अहिंसा करूणा समता आणि प्रेम या महान शिकवणुकीची आठवण करून देतं असं राव यांनी म्हटलं आहे मुंबई शेअर बाजारात आज दुस या दिवशीही तेजी कायम राहीली

जागतिक बाजारात मंदी असूनही निवडणुकी नंतर देशात स्थिर सरकार येण्याची शक्यता तसंच वाहन बांधकाम क्षेत्र ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातल्या समभागांची जोरदार खरेदी झाल्यामुळे शेअर बाजार वधारल्याचं बाजार सुत्रांनी सांगितलं